लडाखच्या गल्वान खोऱ्यात सध्या दोन्ही देशांचं सैन्य मागं घेण्याची प्रक्रिया सुरु असून सीमेलगतचा तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांचे अधिकारी चर्चा करत आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत आणि तीनही दलांच्या प्रमुखांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला पंतप्रधान संकटाकडे संधी म्हणून पहा आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी नवकल्पनांचा आधार घ्या असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुख्यमंत्र्यांना दिला

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व राज्यांशी चर्चा करूनच उपाययोजना केल्या जातील असं पंतप्रधान म्हणाले अर्थव्यवस्था रूळावर येत आहे मात्र सर्व राज्यांनी कोरोनाचा सामना करतानाच अर्थव्यवस्थाही बळकट राहील या कडे लक्ष देण्याचा सल्ला त्यांनी दिला वंदे भारत अभियान आणि श्रमिकांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी विशेष रेल्वेसेवा यांचाही त्यांनी आढावा घेतला कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण लक्षणीय असलं तरी रुग्णसंख्या वाढत असल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्या मुळे सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे पाळण्यावर भर द्यावा असं पंतप्रधान म्हणाले

काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही अधिक असल्यानं या बैठका महत्वपूर्ण मानल्या जात आहेत

रुग्ण बरे होण्याचा एक दिवसातला हा उच्चांक आहे खत खत आणि रसायन मंत्री डी व्ही सदानद गौडा यांनी काल खरीप हगामासाठी खत प्रवठ्याचा आढावा घेतला प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यक खतं मिळवीत याकडे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले युरियाच्या मागणी आणि पुरवठ्यातील तूट आयात करून भागवली जाईल असं सदानंद गौडा यांनी सांगितलं रायगड केंद्रीय पाहणी पथक रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने काल नागाव आक्षी भागाला भेट देऊन नुकसानाची पाहणी केली तसंच तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला तत्पूर्वी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यात झालेल्या शेती फळबागा तसंच मालमत्तेच्या झालेल्या नुकसानाची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे पथकाला दिली जिल्हा प्रशासनान घेतलेल्या योग्य खबरदारीमुळे तसंच नियोजनामुळे जीवितहानी कमी होऊन सर्व यंत्रणांनी युद्ध पातळीवर काम केल्याबद्दल पथकानं जिल्हा प्रशासनाचं कौतुक केलं

या कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याची विनंती टपाल कामगार सेना सरचिटणीस अजय माने यांनी राज्याचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरीश अग्रवाल यांना ई मेल च्या माध्यमातून केली आहे

पण आजची तरुणाई चित्रपटही ऑनलाईन बघायला लागली त्यामुळे यंदा भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात एफटीआयआय आणि नॅशनल फिल्म अर्काईव्ह ऑफ इंडियाला चित्रपट रसग्रहणाचा अभ्यासवर्गही कोरोना संकटामुळे ऑनलाईन पद्धतीनं घेणं भाग पडलं तरी चित्रपट रसिकांचा रसभंग झालेला नाही हा फिल्म अप्रिसिएशन कोर्स नेहमीच्याच उत्साहात सुरू आहे चार आठवड्यांच्या अभ्यासक्रमात पंधरा राज्यांतील पन्नास प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत आणि नेहमीच्याच उत्साहान चर्चा झडताहेत असं या अभ्यासक्रमाच्या संचालक अरुणा राजे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

नवी गावं वसली लोकांचं आयुष्य सुरू झालं जुनी गावठाणं मात्र उजाडच राहिली ती गजबज नाही लगबग नाही ते मुलांचं बागडणं नाही आता मात्र हा आठवणींचा गाव मागे सारत ही गावठाणं निसर्गाशी हातमिळवणी करत पक्षांची किलबिल ऐकण्यात रममाण होतील अशी चिन्हं आहेत भूकंपग्रस्तांच्या पूनर्वसित गावातली जूने गावठाण जमीन वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाला हस्तांतरित करुन या जागेवर मोठ्या प्रमाणात रोपवन लागवड व्हावी यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी पाठपूरावा सुरू केला आहे कालच याबाबत महत्वाची बैठक झाली भूकंपानंतर बहुतांश गावाचं पुनर्वसन झालं पण जुनी गावठाणं तशीच राहिली निर्मनुष्य पडक्या भिंती जुन्या घरांचे जोतेही गेले सपाटीकरणही झालं तिथे रोपवन व्हावं अशी कल्पनाही पुढे आली काही ठिकाणी थोडफार काम झालं ही बाकी तशीच राहिली ओसाड उजाड आता वनीकरणाची मागणी आमदारच लावून धरताहेत अतिक्रमणं झालीत ती हटतील नवी रोपं मूळ धरू लागतील कधीकाळी जिवंत स्मशान बनलेल्या गावांचं हिरवं नंदनवन होईल मग पुन्हा वळतीलही गाव सोडून गेलेल्या माणसांच्या पुढच्या पिढ्यांची पावलं या रोपवनांकडे आणि गहिवर फुटेल गावठाणालाही

सर्यग्रहण सूर्यासारख्या तेजस्वी ताऱ्याला देखील झाकोळून टाकणारा अद्भ्त आविष्कार म्हणजे सूर्यग्रहण

जाणून घेऊ या सूर्यग्रहणाचं वैशिष्ट्य या बातमीतून सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी तारा म्हणजे सूर्य पण या तेजोनिधीला देखील कधीतरी ग्रहण लागतेच चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याला झाकतो तेव्हामात्र आपल्या लहान आकारामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही अशा वेळी चंद्रामागे झाकल्या गेलेल्या सूर्यबिंबाचा आकार बांगडी अर्थात कंकणाकृती दिसतो

भारतात काही ठिकाणी हे ग्रहण कंकणाकृती तर काही ठिकाणी खंडग्रास रुपात दिसणार आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी सविता म्हसकर पुणे साखर कोरोना प्रभाव कोरोना प्रार्दुर्भावामुळं यंदा साखरेचा देशांतर्गत खप कमी झाला असून कारखान्यांकडे जादा साखर शिल्लक राहणार आहे मात्र त्याचबरोबर पाऊस वेळेवर आल्यानं उसाच्या लागवडीतही वाढ होत आहे

महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ही माहिती दिली आहे एसआरटी भातशेती सध्या भातशेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे असं असताना आधुनिक भातशेती पद्धतीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी कृषी विभागानं कंबर कसली आहे ही बातमी पालघर जिल्ह्यातली

विक्रमगड तालुक्या मधल्या शेतकऱ्यांनी एसआरटी अर्थात सगुणा लागवड पद्धतीचा प्रयोग करावा यासाठी भानपुर इथं अनेक शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन तालुका मंडळ अधिकारी सुनील पारधी तसचं कृषी सहाय्यक प्रभाकर सांबर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं प्रात्यक्षिक सादर करून दाखवलं नांगरणी चिखलणी मळणी लावणीचा खर्च वाचवणारी ही पद्धत विकसित केली आहे सगुणाबाग च्या शेखर भडसावळे यांनी वाढलेली मजूरी आणि श्रमिकांचा तुटवडा बियाणे खते औषध यांचे वाढलेले दर लहरी हवामान यामुळे भातशेती करणाऱ्या शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं आहे जर एसआरटी पद्धतीनं भातशेती केली तर कमी मेहनतीत अधिक उत्पन्न मिळतं हे कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितलं आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीतू चवरे यांच्यासह सविता म्हसकर पुणे

महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या आणि धडाडीच्या पत्रकारांमध्ये मुख्य क्रमाने त्यांचं नाव घेतलं जातं

दलित उपेक्षित वंचित यांचे प्रश्न त्यांनी कायमच मांडले त्यांच्या समस्यांसाठी ते कायमच झगडत होते सिंहासन चित्रपटातली दिगू टिपणिस ही व्यक्तीरेखा त्यांच्यावरच बेतली असल्याचं बोललं जातं गोवा मुक्तीसंग्रामात दिनू रणदिवे सक्रिय होते तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सहभाग होता या लढ्यात त्यांनी आचार्य अत्रे यांच्यासोबत तुरुंगवासही भोगला

रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली ती इथूनच त्यानंतर ते दीर्घकाळ महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत होते

मुंबई प्रेस क्लबचा जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री अनेक मंत्री तसंच ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी दिनू रणदिवे यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे हुवामान राज्यात काल सर्वत्र मोसमी पावसानं हजेरी लावली कोकणात काही टिकाणी अपेक्षेप्रमाणे मुसळधार पाऊस झाला रत्नागिरी जिल्ह्यात काल संध्याकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाला

संगमेश्वरच्या आठवडा बाजारात पाणी भरलं असून नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे सिंधुदूर्ग जिल्ह्यात जोरदार पावसामूळे नदी नाले दूथडी भरून वाहत आहेत कुडाळ तालुक्यात ब्रिटिशकालीन माणगावआंबेरी पुलावरही पाणी आलं आहे

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सर्वत्र तर विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान विभागानं दिला आहे आकाशवाणी पणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार